भारतात पहिल्यांदाच अँल्युमिनिअमच्या वापरातून रेल्वे डब्यांची निर्मिती होणार आहे पूणे मेट्रो सुरुवातीच्या काळात तीन डब्यांची असेल त्यानंतर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ती सहा डब्यांची करण्यात येणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी सजावट या डब्यांच्या दर्शनी भागावर केली जाणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर

पांडे यांनी आज फेटाळला या प्रकारणातील आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांना यापूर्वी जामीन देण्यात आला आहे पुनाळेकर यांनी दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे असा दावा सीबीआयने केला आहे त्यामुळे या दोघांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती

या योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी टपाल खात्याचा पन्नास गुणांचा पेपर सोडवायचा आहे त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी टपाल खात्यामार्फत ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे

तिकीट संग्रहाच्या छंदातून व्यक्तिमत्त्व विकास सामान्य ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी त्यांचा हसत खेळत अभ्यासही व्हावा आणि लहान वयातच स्पर्धा परीक्षांचा पाया देखील पक्का व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे अशी माहिती जीपीओचे वरीष्ठ पोस्ट मास्तर एऩ

शेडगे यांनी दिली शेडगे म्हणाले की या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फिलाटेली ठेव खाते बनवावे लागते तो विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी त्याच्या शाळेतील फिलाटेली क्लबचे सदस्य असावेत एका वर्षासाठी ही शिष्यवृत्ती आहे भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून संशोधक शास्त्रज्ञ घड्र शकतात त्यामुळे केंद्र सरकारने टपाल खात्यामार्फत ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर देखील नवमतदारांना आपले नाव नोंदवता येणार आहे

या महापुरामुळे असंख्य लोकांचे संसार उदध्वस्त झाले हजारो लोक बेघर झाले या महापुरात अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचन संस्कृती समृद्ध करणारी छोट्या छोट्या गावातील तसेच शहरातीलही ग्रंथालये जलमय झाली हजारो पुस्तकांचा अक्षरशः लगदा झाला ही ग्रंथालये प्न्हा पुस्तकांनी फुल्रन जाण्यासाठी आणि त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली साहित्यिक प्रकाशक ग्रंथविक्रेते ग्रंथवितरक आणि साहित्यप्रेमींनी पुस्तकरूपानं मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं पारसी नववर्षानिमित्त पारसी नागरिकांनी आज अग्यारीमध्ये जाऊन अवेस्था धर्मग्रंथांचं पठण केले तसंच अग्निची उपासना केली त्यानंतर एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या